भारतात गुंतवणूक करुन सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क इथं ब्लूमबर्ग जागतिक व्यापार मंचासमोर केलं गुंतवणूकदारांसाठी सरकारने केलेल्या करसुधारणांचा उल्लेख त्यांनी केला

भारतातली प्रतिभा आणि जागतिक पातळीवरचं तंत्रज्ञान एकत्र आल्यास जग बदलू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक माइकेल ब्लूमबर्ग यांची त्यांनी भेट घेतली सरकारी आणि खासगी उद्योगातल्या कल्पनांची देवाण घेवाण करण्यासाठी दरवर्षी या मंचाचा कार्यक्रम होतो दहशतवादाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सक्षम असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबाबत ट्रंप म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी याबाबत पाकिस्तानला जोरदार आणि स्पष्ट संदेश दिला आहे कश्मीरप्रश्री भारत आणि पाकिस्तान लवकरच तोडगा काढतील असा विश्वास डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलाय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली त्यानंतर ट्रंप यांनी बातमीदारांना याबाबत माहिती दिली अमेरिका लवकरच भारताशी व्यापार करार करेल असं ट्रंप यांनी सांगितलं वेळ निश्चित झाली नसली तरी लवकरच दोन्ही देशांमधे करार होईल अशी आशा असल्याचं परराष्ट्र सचीव विजय गोखले यांनी सांगितलं

या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्र्यांनी आज चर्चा केली हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी भारत सुद्धा तितकाच बांधिल असून या द्विपसमुहातल्या राष्ट्रांच्या प्रयत्नांना तसच विकासात्मक कामांना भारताचा सदैव पाठिंबा आहे असं ते म्हणाले

नवी दिल्लीत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात आयोजित सहाव्या भारत जल सप्ताह प्रदर्शनाचं उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज केलं देशातल्या प्रत्येक घरात जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करायला सरकार बांधील आहे असं शेखावत यावेळी म्हणाले उत्पादन आणि खप वाढवून खादीचा जागतिक ब्रॅन्ड बनवण्यासाठी पारंपरिक वैशिष्ट्यांशी तडजोड न करता आधुनिक आणि आकर्षक बनवण्यावर भर दिला पाहिजे असं केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं राष्ट्रीय प्रारूप आणि उत्पादन विकास केंद्र उभारण्याबाबतच्या प्रस्तावाविषयी आज नवी दिल्लीत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी हरयाणातल्या वरीष्ठ भाजपा नेत्यांबरोबर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज बैठक घेतली यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि भाजपाचे राज्य प्रभारी अनिल जैन हेही उपस्थित होते या बैठकीत उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे

कोणतीही वाणिज्यिक बँक बंद केली जाणार नाही असं सरकारनं आज स्पष्ट केलं समाज माध्यमांवर काही बँका रिझर्व बँक बंद होणार असल्याच्या अफवा पसरल्या बाबत अर्थमंत्रालयानं हे स्पष्टीकरण जारी केलं आहे समाज माध्यमातल्या अशा बातम्या खोडसाळपणा असल्याचं अर्थसचिव राजीव कुमार यांनी म्हटलं आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका बंद करण्याचा प्रश्च उद्भवत नाही असं सांगून ते म्हणाले की उलट सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार या बँकांमध्ये सरकारने भांडवल ओतलं आहे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व बँकेनं निर्बंध घातल्यानंतर ग्राहकांनी आपले पैसे अशा बँकांमधून तातडीने काढून घ्यावेत रिझर्व बँक अशा बँक बंद करणार आहे अशा आशयाच्या बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत केंद्राकडे कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्रीय अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे

दिल्ली सरकारने दररोज शंभर टन कांद्याची मागणी केली आहे याशिवाय इतर राज्यांच्या मागणीप्रमाणे कांदा पुरवला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं

सक्तवसूली संचालनालयाला हवी असलेली सर्व माहिती देण्यासाठी आपण परवा शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या मुंबईतल्या कार्यालयात हजर राहूअसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते विधानसभा निवडणुकीच्या बरोब्बर आधीच आपल्या विरुद्ध अशी कारवाई कशी होऊ शकते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला राज्य सहकारी बँक घोटाळ्यातली कारवाई सूडबुद्धीने झाल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळला आहे दरम्यान शरद पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्रात विविध ठिकाणी निदर्शनं केली प्रधानमंत्र्यांच्या अर्थविषयक सल्लगार मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून उद्यापासून दोन वर्षांसाठी त्याचा कालावधी असेल डॉ बिबेक देबरॉय यापुढंही मंडळाचे अध्यक्ष असतील तर रतन वाटाल सदस्य सचिव असतील याखेरीज डॉ अशीमा गोयल आणि डॉ सज्जिद चिनॉय हे दोन अर्धवेळ सदस्य मंडळात असतील भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या कायद्याच्या विद्यार्थिनीला विशेष तपास पथकानं आज शहाजहानपूर इथल्या तिच्या घरातून अटक केली चिन्मयानंद यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा तिच्यावर आरोप आहे जुजबी चौकशी नंतर केलेल्या या अटकेनंतर वैद्यकीय चाचणी करून तिला मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं

चिन्मयानंद यांना विशेष तपास पथकानं याआधीच अटक केली असून ते सध्या लखनौ मधल्या रुग्णालयात उपचार घेत आहेत पाकिस्तान मधल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हवाई तळांवर आत्मघातकी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवाई दलाच्या पंजाब मधल्या सर्व प्रमुख तळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे

कर्नाटकातले काँग्रेस नेता डी शिवकुमार यांनी मनीलाँडरिंग प्रकरणी जामीनसाठी केलेला अर्ज दिल्लीच्या न्यायालयानं फेटाळला आहे शिवकुमार सध्या तिहार तुरुंगात असून त्यांच्याविरुद्ध सक्तवसुली संचालनालयानं गेल्या वर्षीच्या स्पटेंबरमधे गुन्हा दाखल केला आहे आंतरराष्ट्रीय एथलेटिक्स महासंघ संघटनेच्या समितीचे सदस्य म्हणून भारतीय एथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांची सलग दुसऱ्यांदा चार वर्षांसाठी निवड झाली आहे

संघटनेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा ब्रिटनचे सेबॅस्टियन को निवडून आले कोणत्याही कुटुंबाच्या पहिल्या घर खरेदी किंवा गृहनिर्माणासाठी आसाम सरकारनं आवास गृहकर्ज योजना सुरु केली आहे

निर्वासित रोहिंग्यांना म्यांमामधे परत पाठवण्यासाठी बांगलादेश म्यांमा आणि चीन यांनी त्रिपक्षीय संयुक्त कृती दल स्थापन करण्यावर सहमती व्यक्त केली आहे न्यूयार्कमधे काल चीन आणि म्यांमाच्या परराष्ट्र मंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए

अब्दूल मोमीन यांनी ही घोषणा केली चीनने हा प्रस्ताव ठेवला होता त्याला म्यांमा आणि बांगलादेशानं अनुमोदन दिलं त्रिपक्षीय समुहाची पहिली बैठक पुढल्या माहिन्यात होईल असं मोमीन यांनी सांगितलं

मात्र सुरक्षेचं कारण पुढे करत रोहिग्यांनी म्यांमामधे परत जायला नकार दिल्यामुळे हे दोन्ही करार असफल झाले